अंदाजपत्रक सादर कोकणातल्या सर्व ग्रामपंचायती सुंदर गाव होण्यासाठी गावविकासाचं मॉडेल आवश्यक असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन कोरोनाबाबत सर्वत्र दाखवल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे निदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी काल सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी द्रदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली त्यात स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते मास्क वापरा गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरं जावं लागेल असंही ते म्हणाले जे नियमांचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते आंदोलने सभा मिरवणूका यांना परवानगी देऊ नये विवाह समारंभामध्ये उपस्थितांकडून नियमांचं पालन केलं जातंय का याची तपासणी करावी ज्या भागात रुग्ण संख्या वाढतेय तिथं कंटनेमेंट झोन करायची तयारी ठेवावी असे निर्देश त्यांनी दिले राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्यांना लागू असून त्याला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले

ज्या भागात जास्त रुग्ण आढळून येत आहेत तेथील सार्वजनिक कार्यक्रमांमधील गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी केली कोरोना संसर्ग देशात येऊन एक वर्ष होत आलं मात्र करोनाची प्तिश्री अद्याप झालेली नाही करोनाचे संकट कधीपर्यंत चालेल हे आज कुणीही खात्रीनं सांगू शकत नाही म्हणून सर्व नागरिकांनी यापुढंही सातत्यानं कोरोनाबद्दल सावधगिरी बाळगावी असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे

मात्र महाराष्ट्र केरळ यांसह काही राज्यात करोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं कोरोनासंदर्भात बेफिकीरीनं न राहता सावधगिरी बाळगून परंतु निर्भयतेनं काम करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे ती अशीच वाढत राहिली तर नाईलाजास्तव लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असे संकेत राज्य सरकारने दिले आहेत त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांनी खबरदारी घ्यायला हवी असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे लोकांनी काळजी धेतली नाही आणि रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र राज्य सरकार आणि महापालिकेला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असं त्यांनी सांगितलं राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांची दैनंदिन संख्या वाढत आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून मुंबई आणि पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात होते मात्र गेल्या काही दिवसांपासून विदर्भातल्या जिल्ह्यांमधे कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय काल नागपुरात सर्वाधिक बाधितांची नोंद झाली

ही संख्या मुंबईतल्या बाधितांपेक्षाही अधिक आहे

मुंबई ठाणे अकोला नागपूर आणि पुणे विभागात काल मोठ्या प्रमाणावर बाधितांची नोंद झाली

काल नवबाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमी होती त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली

या अंदाजपत्रकात कोविड चाचणी प्रयोगशाळा तसंच स्मार्ट स्कूल या प्रकल्पासाठीही तरतूद केली आहे या अंदाजपत्रकात घर पट्टी वाढवली नसली तरी वापरानुसार पाणी पट्टीचे दर असावेत अशी सूचना आयुक्तांनी केली आहे त्यासाठी टेलीस्कोपीक जलमापकाची सूचनाही आयुक्तांनी केली आहे

कोकणातल्या सर्व ग्रामपंचायती सुंदर गाव होण्यासाठी गावविकासाचं एक मॉडेल तयार करण्याची आवश्यकता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे रत्नागिरी जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायती आणि निवडलेल्या सुंदर ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण समारंभ काल रत्नागिरीत झाला त्यावेळी ते बोलत होते

गावातील स्वच्छता व्यवस्थापन उत्तरदायित्व अपारंपरिक उर्जा पर्यावरण पादर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन स्मार्ट गाव बनवणाऱ्या ग्रामपंचायतींना आर

पाटील सुंदर ग्राम पुरस्कारानं सन्मानित केलं जातं

यात रसुलाबाद ग्रामपंचायतीला प्रथम आनंदवाडीला द्वितीय तर महाकाळ ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्कार मिळाला देशातून द्राक्षाची निर्यात यंदा बरीच घटणार असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत

गेल्या वर्षी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अखेरच्या टप्प्यात निर्यात अडचणीत आली होती

यावेळी किती निर्यात होईल याबद्दल अनिश्वितता असल्याचं द्राक्ष उत्पादकांचं म्हणणं आहे यूरोपीय देशांमधील हॉटेल अद्याप पूर्ण क्षमतेनं उघडलेली नाहीत यामुळे नेहमीच्या तुलनेत मागणी बरीच कमी असल्याचं निर्यातदारांचं म्हणणं आहे भिवंडीतल्या जिलानी शिरत दूर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही आर्थिक मदत द्यायला मान्यता दिली आहे

शिव वाहतूक सेना आणि युवासेना फाऊंडेशन यांनी काल मिशन सुखरूप रस्ते सुरक्षा जनजागृती उपक्रम केला वाहतूक पोलिस आणि दृचाकी चालकांसाठी मोफत हेल्मेटसह परावर्तक जाकीट रस्ते सुरक्षा मार्गदर्शक पुस्तिका प्रथमोपचार पेटी आणि अग्निप्रतिबंधक उपकरण यांचं वितरण करण्यात आलं रस्ते सुरक्षा प्रवक्ते विनय मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं

मुंबईतील उर्वरीत कोळीवाड्यांचं सीमांकन जलदगतीनं पूर्ण करावं अशा सूचना यावेळी आदित्य ठाकरे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या कोळीवाडे आदिवासी पाडे किंवा गावठाणाचा भाग लगत आहे तिथे कोळीवाड्याचं सीमांकन करणं गरजेचं आहे मुंबईतील बहुतांश कोळीवाड्यांचं सीमांकन झालं असून उर्वरित कोळीवाड्यांचं सीमांकन करण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी लवकर सर्वेक्षण करावं अशा सूचना असलं शेख यांनी दिल्या